प्रशासनाला यश राजकीय पक्ष सामाजिक संस्थांसह प्रग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले

प्न्हा एकदा आग्रह आज अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय अपेक्षित राज्यातल्या प्रस्थितीत हळू हळू सुधारणा होत आहे राज्यातल्या सव्वा चार लाख नागरिकांना स्रक्षितस्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत अडीच लाखांहन अधिक नागरिकांना स्रक्षित स्थळी हलवलं आहे राष्ट्रीय आणि राज्य आपती निवारण दल सैन्यदल नौदल तसंच तटरक्षक दलासह इतर संस्था यूद्धपातळीवर बचाव कार्य करत आहेत गेले आठ दिवस जलप्रलयाचा अनुभव घेतलेल्या कोल्हाप्रवासियांना आज काहीसा दिलासा मिळाला आज तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसानं पूर्णपणे विश्रांती घेतली आहे पंचगंगा नदीची पाणीपातळी चार फुटानं कमी झाली आहे त्यामुळे शहरातल्या नागरी वस्तीत आणि मुख्य रस्त्यावर आलेलं पुराचं पाणी संथ गतीनं कामी होत आहे मात्र शिरोळ तालुक्यात पूरस्थिती जैसे थे आहे

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे

वैनगंगा नदीच्या काठावर नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे दरम्यान अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात आपती मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांनी दिली आहे राज्यात आता धोक्याची स्थिती कुठेही नाही नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहॆ मुख्यमंत्र्यांनी आज सांगलीत बैठक घेऊन प्रस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत ते बोलत होते गेल्या शंभर वर्षात झाला नाही एवढा पाऊस यावर्षी झाला हे लक्षात घेऊन आपती व्यवस्थापनासाठी एक कार्यक्षम यंत्रणा उभी केली जाईल त्यासाठी आवश्यक तो खर्च राज्य सरकारमार्फत केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली विक्रमी पावसाम्ळे ही प्रस्थिती निर्माण झाल्याचं ब्रह्मनाळ द्र्घटना वगळता अन्य क्ठेही जीवितहानी झालेली नाही असं म्ख्यमंत्री म्हणाले विविध राज्यातून मदत मागितली असून केंद्र सरकारकड्रन संपूर्ण सहकार्य मिळत आहे असं ते म्हणाले

ग्रामीण भागातल्या पूरग्रस्तांना दहा तर शहरी भागातल्या पूरग्रस्तांना पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे काही आर्थिक मदत रोखीनं तर काही मदत थेट बँक खात्यात जमा होईल असं ते म्हणाले

काही ठिकाणी नियमात बदल करून आणि अटी शिथील करून या प्रग्रस्त लोकांना मदत देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल असं ते म्हणाले राज्यातल्या प्रग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचं काम वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे

कोल्हाप्र सांगली भागात सर्पदंशावरील लस लेप्टोवरील गोळ्या आणि पाणी श्दधीकरणासाठी एक कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप केलं जात आहे सांगली आणि कोल्हापूरसह राज्याच्या अन्य भागातल्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे शिर्डीतल्या साईबाबा न्यासानं पूरग्रस्तांना दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघानं पुढाकार घेतला असून अधिका यांचा एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे

ग्रुवारी ही घटना घडली होती आज सापडलेल्या मृतदेहांमध्ये तीन महिला एक म्लगा आणि एका म्लीचा समावेश आहे राज्यात म्सळधार पावसाम्ळे भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे या पूरपरिस्थितीचा थट फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीला देखील बसला आहे एसटीचं याम्ळे शंभर कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे राज्यावर आलेल्या संकटावर आपण सगळे एकीनं मात करु आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस एकजूटीनं संकटावर मात करतो हे जगाला दाखवून देवू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्तांना दिला शरद पवार यांनी आज सातारा जिल्ह्यातल्या कराड तांबवे गावाला भेट दिली त्यावेळी पवार यांनी प्रग्रस्त ग्रामस्थांशी चर्चा करत पाठीशी सदैव असल्याचा दिलासा दिला राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडण्का प्ढे ढकलण्याची मागणी केली आहे राहल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावं अशी गळ राष्ट्रीय कार्यकारी समितीनं प्न्हा एकदा घातली आहे अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक आज नवी दिल्लीत द्पारी झाली त्यानंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली

लोकसभा निवडणुकीतल्या अपयशाची जबाबदारी घेत पक्षाध्यक्षपदाचा त्याग केल्यानंतर आपल्या निर्णयाचा पूनर्विचार करायलाही राहल गांधी यांनी वारंवार नकार दिला त्यामुळे त्यांचा वारसदार नेमण्यासाठी समितीनं विचारविनिमय करता पाच वेगवेगळे गट स्थापन केले

हवामान बदलाम्ळे देशात अतिवृष्टी आणि द्ष्काळ अशा दोन्हीं समस्यांना तोंड द्यावं लागत आहे या गंभीर विषयावर केंद्र सरकार राज्यांशी समन्वय साधन लवकरच नवं धोरण करणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या प्णे कार्यालयाचं उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते आज झालं त्यावेळे ते बोलत होते बाल संगोपन रजेचे फायदे लष्करी सेवेतल्या जोडीदाराविना एकट्या असलेल्या प्रुष कर्मचाऱ्यांसाठीही केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजूर केले आहेत याआधी हे फायदे फक्त लष्करी सेवेतल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी लागू होते राज्यात येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मध्य महाराष्ट्रात म्सळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे